सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागरी सत्कार

नागपुरातील वव्यजीव बचाव केंद्रात मिशव साहेब अंतर्गत वाघाला कृत्रिम पंजा बसविण्याचा प्रयोग

केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत आर्थिक मदत मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य

शिक्षणाचा उद्देश केवळ पैसा कमविणं न ठेवता ते आयुष्याचं लक्ष्य असावं ज्यामुळं सर्व स्तरावर मानावं जगता येईल असं सर्वोच्च व्यायालयाचे सख्यायाधीश शरद बोबडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं

एच डी पदवीनं सव्मानित करण्यात आलं सरब्यायाधीश शरद बोबडे वागपूर विद्यापीवचे माजी विद्यार्थी असून त्यांनी याच विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण करीत पदवी प्राप्त केली आहे

याशिवाय सैनिकी वापरासाठीच्या कामोव्ह या हलक्या हेलिकॉप्टर्सच्या संयुक्त निर्मिती कराराला लवकरच अंतिम रूप दिलं जाईल असंही ते म्हणाले यासोबतच रशिया यावर्षी भारताला पाच हजार कलाश्निकोव्ह राइफली देणार आहे असं त्यांनी सांगितलं

भारताच्या सरव्यायाधीश पदी वियुक्ती झाल्याबद्दल नागपूर महानगरपालिकेतर्फे आज सरव्यायाधीश शरद बोबडे यांचा नागरी सत्कार समारंभ नागपूरात आयोजिण्यात आला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शरद बोबडे यांचा सत्कार केला याप्रसंगी सर्वोच्स व्यायालयाचे ग्रुख्य व्यायाघीश भूषण गवई नागपूरचे पालकमंत्री वितीव राऊत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख्र दुग्व आणि पशू संवर्धन मंत्री सुवील केदार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बाववक्रळे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती सुदुढ लोकशाहीसाठी स्वतंत्र न्याय क्यवस्था असणं आवश्यक असल्याचं मत द्यावेळी भूषण गवई यांनी व्यक्त केलं शेतकरी समस्यांबद्दल एक माणूस म्हणून शरद बोबडे यांनी दाखवलेली संवेदनशिलता अवुकरणीय असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री वितीव गडकरी यांनी काळले कुट्रंबाकडून मिळालेला वारसा त्यांनी उत्तमरित्या प्रढं वेल्यायं देखिल ते म्हणाले बोबडे यांच्या कार्यातूल आणि विर्णयातूल भारतीयांचा अभ्रिमाव वाढेल असा विश्वास देखिल गडकरी यांनी व्यक्त केला आर्थिक समुद्धी आता फक्त मुंबईसारख्या महानगरांमध्येच मर्यादीत न राहता ती गावागावातल्या गोरगरीब महिलांच्या घरातही पोहोचली पाहिजे अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली देशभरातल्या महिला बचतगट आणि महिला कारागिरांच्या विविध उत्पादनांच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते मुंबईत झालं त्यावेळी ते बोलत होते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बचतगटांना राज्यपालांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वावलंबन प्रस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये औरंगाबाद इथल्या प्रज्ञाशील स्वयंसहाय्यता समुहाचा समावेश आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दौंड यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे धनंजय मुंडे यांची विधानसभेवर निवड झाल्यानं रिक्त झालेल्या या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली भाजप उमेदवार राजन तेली यांनी अर्ज मागे घेतल्यानं दौंड हे एकमेव उमेदवार होते त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली वाशिम इथं युवा कार्यक्रम आणि क्रिडा मंत्रालयाच्या वतीनं नेहरू युवा केंद्रातर्फे आज फिट इंडिया उपक्रमा अंतर्गत सायकल रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं वाशिम जिल्हा क्रीडा संक्ल इथून रॅलीस जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी आणि ठाणेदार योगिता भारदवाज यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली वाघाला कुत्रिम पंजा बसविण्याचा प्रयोग आज नागपुरात करण्यात आला नागपुरातील वब्यजीव बवाव केंद्रात मिशन साहेब अंतर्गत प्रसिद्ध अस्थितझ डॉ सुश्रुत बाश्वुळ्कर आणि नागपूर आकाशवाणीचे प्रतिनिधी मनोज सोनोने यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की

साठेबरावांचं स्टेज दू हा ऑक्टोबरमध्ये पार पडला ह्या ऑपरेशमध्ये त्याला जे पेव होतं ते दूर करण्याचा प्रयत्व केला आणि ते यशस्वी झालं

यात त्याच्या पंजाला दुखापत होऊन पंजा गमवावा लागला होता त्यावर शस्त्रक्रिया करून या वाघाच्या वेदना कमी करण्यात यशही मिळविलं सदर वाघाला पहिल्यासारखे चालविण्यासाठी त्याला कृत्रिम पाय लावण्यासाठी आंतर्राष्ट्रीय स्तरावर प्रयत्व केले गेले पण अखेर या प्रयत्वांना यश मिळालं नाही

याकरिता परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आलेली असून परीक्षेस येतांना प्रवेश पत्रासोबत आधारकार्ड पॅनकार्ड आणि स्मार्ट कार्ड वाहनचालक परवाना पासपोर्ट निवडणुक आयोगाचे ओळखपत्र यापैकी एखादे म्ळ ओळखपत्र जवळ असणं आवश्यक आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील मजुरांनी मागणी केल्यानंतर त्यांना गावात अथवा लगतच्या गावात रोजगार उपलब्ध करून दिला जातो तरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील जॉबकार्डधारक अकशल मजूरांनी रोजगाराची आवश्यकता असल्यास संबंधित ग्रामपंचायत तालुका स्तरावर अथवा जिल्हा स्तरावर कामाची मागणी नोंदवावी असं आवाहन उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केलं आहे जिल्ह्यातून कामानिमित्त होणारं स्थलांतर थांबविण्यासाठी त्यांना मागणीनंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो

ग्रुझ में भी कलाकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाकारांना मंचावर प्रस्तुतीकरण करण्याची संघी देण्यात आली यात दररोज संध्याकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत केले जात असून काल दिव्यांग विद्यार्थ्यांनी फॅशन शो प्रस्तुत केला उद्या याचा शेवटचा दिवस आहे नागपूर शहरातील विविध चौकात रस्त्याच्या द्रतर्फा असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देत जनजागृती केली आणि स्वच्छतेच्या उद्देशासाठी आज इतिहास रचला एका चांगल्या उद्देशासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन मानवी साखळी तयार करून जनजागृती करण्याची ही नागपूरच्या इतिहासातील पहिलीच वेळ होती

विद्यार्थी केंद्रबिंद् ठेवून अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात वाहतूक नियम पाळण्याबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी विविध स्पर्धांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे काल अभियानाच्या पाचव्या दिवशी नागपूर शहरातील विविध चौकांमध्ये संबंधित परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी साखळी तयार करून स्वच्छतेच्या घोषणा दिल्यात झांशी राणी चौकात महापौर संदीप जोशी उपमहापौर मनीषा कोठे आय्क्त अभिजीत बांगर आदींनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला विद्यार्थ्यांसोबत त्यांनीही स्वच्छतेच्या घोषणा दिल्यात भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेट कसोटीपटू बापू नाडकर्णी यांच्या पार्थिवावर दादरच्या शिवाजी पार्क श्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार करण्यात आले नाडकर्णी यांचं काल मुंबईत वृद्वापकाळानं निधन झालं

बापूंच्या निधनानं एक ज्येष्ठ आणि भारतीय क्रिकेट विश्वातला जाणता क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे दहशतवादी किंवा नक्षलवादी हल्ल्यात तसंच जातीय दंगर्लीमधे बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत आर्थिक मदत मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे आसाम आणि मेघालयमधे सर्व नागरिकांपर्यंत आधार न पोचल्यामुळे ही दोन राज्य या नियमातून वगळण्यात आली आहेत लाभार्थीकडे आधार नसल्यास त्यांना त्वरीत आधार नोंदणी करुन त्याची पावती सादर करणं बंधनकारक असल्याचं गृहमंत्रालयाच्या परिपत्रकात म्हटलं आहे